केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी नवी दिल्लीत प्रसार माध्यमांना ही माहिती दिली या धोरणामुळे शालेय तसंच उच्च शिक्षण प्रणालीत परिवर्तानात्मक सुधारणेचा मार्ग प्रशस्त होईल असं जावडेकर यावेळी म्हणाले

या धोरणाद्वारे शिक्षण मंडळांच्या परीक्षांचं महत्त्व कमी करण्यात आलं असून वास्तविक ज्ञानाची चाचणी घेण्यात येणार आहे या धोरणामध्ये किमान इयत्ता पाचवी पर्यंत आणि आठवी आणि त्यानंतरही प्राधान्याने मातूभाषा स्थानिक भाषा अथवा प्रादेशिक भाषा हे शिकवण्याचे माध्यम असावं यावर भर देण्यात आला आहे प्रगतीपुस्तक केवळ गुण आणि शेरे इतक्या प्रतं मर्यादित न राहता कौशल्य आणि क्षमता यांचा अहवाल असेल नवीन धोरणानुसार शिक्षकांची भरती सक्षम आणि पारदर्शक प्रक्रियेद्वारे केली जाईल शिक्षकांची बढती गुणवत्तेवर आधारित असेल

हे नवीन शैक्षणिक धोरण नव भारताच्या निर्मितीत महत्त्वाची भूमिका बजावेल अशी प्रतिक्रिया केंद्रीय शिक्षण मंत्री रमेश पोखारीयाल निशंक यांनी यावेळी दिली

देशातील विकासाला चालना देण्यासाठी बँकिंग आणि वित्तीय संस्था कशी भूमिका बाजू शकतील यावर यावेळी चर्चा करण्यात्त आली कर्जाची गरज असलेल्या घटकांची गरज लक्ष्यात घेऊन त्यांना मद्त करण्याची जबाबदारी बँका आणि वित्तीय संस्थांनी पार पाडावी आणि त्यांना सुरळीतपणे वित्त प्रवठा सुरु ठेवण्याची गरजही यावेळी व्यक्त करण्यात आली सरकार बँक क्षेत्राच्या पाठीशी उभं राहील अशी ग्वाहीही यावेळी देण्यात आली

महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे उपाध्यक्ष आणि कार्यकारी संचालक राधेश्याम मोपलवार यांनी काल एका दूर दृश्य माध्यमातून घेतलेल्या पत्रकार परिषदेत ही माहिती दिली पुढच्या वर्षीच्या राज्य मंत्रीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या आधी हा पट्टा पूर्ण करण्याचं आपलं उदिष्ट असल्याचं ते म्हणाले

कोरोंना मुळे उद्भवलेल्या टाळेबंदीमुळे थांबलेलं द्रुतगती मार्गाचं काम आपण भरून काढू असा विश्वास मोपलवार यांनी यावेळी व्यक्त केला

राज्य केंद्र शासित प्रदेश तसंच केंद्र सरकारची विविध मंत्रालयांकडून मिळालेल्या माहितीनुसार हे निर्देश जारी करण्यात आले आहेत नवीन निर्देशांनुसार नागरिकांच्या रात्रीच्या जाण्या येण्यावारचे निर्बंध काढून टाकण्यात आले आहेत पाच ऑगस्ट पासून आरोग्य मंत्रालयांच्या नियमान्रसार व्यायामशाळा योग वर्ग उघडण्याची परवानगी देण्यात येऊ शकते

प्रतिबंधित क्षेत्र वगळता अन्य ठिकाणी सामाजिक राजकीय खेळ मनोरंजन शैक्षणिक सांस्कृतिक तसंच धार्मिक कार्यक्रमांना सुधारित निर्देशांनुसार अनुमती देण्यात आली आहे राज्यांतर्गत प्रवासी तसंच माल वाहत्कीवरील निर्बंधही उठवण्यात आले आहेत सुरक्षित अंतर आणि आरोग्य दिशानिर्देशांचं पालन करत स्वतंत्र्यदिन समारंभ आयोजित करण्यास परवानगी देण्यात आली आहे

त्या संबंधात महाराष्ट्राचे मुख्य सचिव संजीव कुमार यांनी काल एक अधिसूचना जारी केली

मोठ्या समूहाच्या कार्यक्रमावरील बंदी मात्र कायम राहणार आहे

देश कोविड देशातली सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांनी राबवलेल्या चाचणी पाठपुरावा आणि उपचार या त्रिसूत्रीमुळे देशातील कोरोना बाधितांचा मृत्यूदर लक्षणीयरित्या कमी ठेवण्यात भारताला यश आलं आहे जागतिक मृत्यूदराच्या तुलनेत भारताच्या कोरोना बाधितांच्या मृत्यूदरात दिवसागणिक घटच होत आहे

या बरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं